शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यार्कारता कद्र शासनानं सुरु केलेल्या पंतप्रधान र्षाकसान सन्मान ानधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची मार्ाहती संर्कालत करण्याची कायवाही ग्राम स्तरावर होणार

रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात परमपूजनीय गोळवलकर गुरूजी गुरूकुलाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न

आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर

सीबीआयनं काल दाखल केलेल्या र्याचकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सुनावणी झालां राजीव कुमार यांनी मेघालयाची राजधानी राशलाँग इथं सीबीआयसमोर चौकशीला हजर राहावं आर्गाण सीबीआयनं त्यांना अटक करु नये असंहो न्यायालयानं सांगतलं आहे पश्चिम बंगालचे मुख्य र्साचव पोर्लस महासंचालक आर्गण कोलकात्याच्या पोर्लस आयुक्तांवरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या अवमान यांचकेवर या ांतघांनी येत्या अठरा तारखेपयत उत्तर देण्यासं न्यायालयानं सांगगतलं आहे कद्रीय मंत्री र्रावशंकर प्रसाद यांनी या र् निणयाचं स्वागत केलं कायदयापेक्षा कोणीहां मोठा नाहां हेच यातून स्पष्ट होतं असं प्रसाद यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जा यांनीही या र् निणयाचं स्वागत केलं असून हा आपला र् ावजय असल्याचं म्हटलं आहे दरम्यान संसदेत आजहो पश्चिम बंगाल मधील पररस्थिती वरून तृणमूल काँग्रेस तेलग् देसम पार्टा समता पार्टा आण अन्य सदस्यांनी गदारोळ केला त्यामुळं राज्यसभेचं कामकाज द्पारां दोन वाजेपयत तहकूब करण्यात आलं लोकसभेत अध्यक्षा र्स्रामत्रा महाजन यांनी सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र गदारोळ सुरुच र्राहल्यानं सदनाचं कामकाज बारा वाजेपयत स्थागत करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरहो तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचा गदारोळ सुरुच होता या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज सुरू ठेवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन संदभातला प्रश्न उपस्थित केला तर भाजप खासदार निशीकांत दुबे यांच्यासह काहां सदस्यांनी शारदा र्णाचटफंड घोटाळ्यासंदभात पश्चिम बंगाल सरकारची भूर्ममका पाहता ातथलं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलो त्यानंतरहो गदारोळ सुरूच र्राहल्यानं अध्यक्षांनी कामकाज दुपारो दोन वाजेयत स्थागत केलं

छोट्या व्यावर्सार्यकांच्या गरजा आर्ाण व्यवसायवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन अर्धिक प्रभावीपणे आर्ाण लोर्काभिमुख काम करावं असंहो त्यांनी यावेळी सांगगतलं मुद्रा बँक समन्वय र्सामतीच्या जिल्हाधिकारों कायालयातील बैठकोंत ते बोलत होते उद्योग विभाग ग्रामोद्योग आर्दो व्वावध व्यवसायांकडून प्रस्ताव जातात पण बँकांकडून कायवाहा होत नाहा असंहा र्निदशनास आलं आहे छोट्या व्यवसायांच्या वाढीच्या शक्यता शलक्षात धेऊन मुद्रांतगत कर्जावतरण वाढलं पर्माहजे असं पोटे म्हणाले जंगलाशेजारां असलेल्या शेर्तापकांचं रोहां आर्गाण रानड्क्कर आदां वन्यप्राण्यांमुळं न्कसानीसंदभात तात्काळ सवक्षण करुन शेतकऱ्यांना झालेल्या न्कसानीसंदभातील नुकसान भरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात जिल्हाधिकारां कायालयाच्या छत्रपती सभागृहात र्वावध र्वकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घेतला

काटोल नरखेड तसंच कोढांळी र्पारसरातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात न्कसान होत असून यासंदभात वन र्वभागातफ योग्य मोबदला र्ममळावा यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना र्मानवेदन र्दिलं होतं शेतकऱ्यांचं वन्न्यप्राण्यांपासून न्कसान टाळण्यासंदभात आवश्यक उपाययोजना करताना शेतकऱ्यांच्या शेर्तापकासह पश्धन न्कसानीसंदभातहो शासनाच्या र्वाहत र्निणयान्सार शेतकऱ्यांना प्रत्येक र्पिकाच्या न्कसानीची भरपाई र्भार्धारत कालावधीत देण्यात यावी तसंच न्रकसान भरपाईसंदभातील केलेला पंचनामा आर्माण आर्मथक मदतीबाबतची संपूण मार्गाहती शेतकऱ्यांना देण्यात यावी असंहां त्यांनी यावेळी सांगगतलं

क्णाल खेमनार यांनी कर्ळावलं आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न र्मिळण्यार्कारता कद्ग शासनानं सुरु केलेल्या पंतप्रधान र्याकसान सन्मान र्मिधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची मार्गाहती संर्कालत करण्याची कायवाही ग्राम स्तरावर होणार आहे

योजनेची गावात व्यापक प्र्रासद्वी करून मोहोम स्वरुपात गावातील शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांक मोबाईल क्रमांक हो मार्गाहती संबंधितांच्या सहमतीनं प्राप्त करणं आर्गण त्याची नांदणी र्वाहत नमून्यात करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय र्सामतीची राहणार आहे

या महोत्सवात ईशान्यकडील राज्यांमधील कला आणि संस्कृतिचं सादरीकरण करण्यात येणार आहे

हे समज रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठानं दूर केले पाहिजेत असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते महामार्ग नौवहन आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केलं ते आज रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील गुरूकुलाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते रामटेक जवळच्या भागात ज्या शाळा आहेत त्यात आदिवासी समाजातील मुलांच्याही शाळा आहेत या शाळांमधील मुलांमध्ये संस्कृत भाषेबद्दल रूचि निर्माण करू शकतो का यासंबंधी आपण विचार केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं तसंच कालिदास विद्यापीठासाठी एक्स्प्रेस फीडर ला मान्यता देण्यात आली आहे हे विद्यापीठ सोलर विद्यापीठ या नावानं ओळखलं जावं यासाठी मान्यता दिल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं याप्रसंगी परमपूजनीय गोळवलकर गुरूजी गुरूकुलाचा शुभारंभ करण्यात आला तसंच नूतन शैक्षणिक भवनाचं लोकार्पणही अतिर्थीच्या हस्ते करण्यात आलं तसंच परमपूजनीय गोळवलकर गुरूजी यांच्या प्रतिमेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं विश्वेशतीर्थश्रीपाद स्वामी या कर्नाटकातील पेजावर मठाधिपर्तीच्या हस्ते शारदापीठाचीही स्थापना करण्यात आली श्री विश्वेशतीर्थश्रीपादस्वामी यांनी विद्यापीठात शास्त्रअध्ययनाकरता गुरूकुलाचा प्रारंभ केल्याबद्दल कुलगुरूंचं अभिनंदन केलं संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे संस्कृत भाषारूपी सुर्यप्रकाश हा भारतीयांच्या अंर्तमनाचा विकास करण्यासाठी आवश्यक असून या ग्रूरूकुलाच्या माध्यमातून संस्कृत भाषेचे संस्कार प्राप्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्ञान हे साधनेचं क्षेत्र आहे बुद्धिमान व्यक्ती हा ज्ञानी असतोच असं नाही देशाला ज्ञानाची साधना करणाऱ्या लोकांची आवश्यकता असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी यावेळी सांगितलं हा परिसर संस्कृतमय व्हावा ही नितीन गडकरींची अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता नक्कीच या विद्यापीठात असल्याचंही ते यावेळी म्हणाले संस्कृत विद्यापीठानं विविध देशातील संस्कृत विभागांशी सामंजस्य करार करून अनेक अभ्यासक्रमांचं संशोधन केलं पाहिजे त्यामुळं संस्कृत विद्यापीठाला गौरवाचं स्थान प्राप्त होईल असं राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं संस्कृत भाषेमध्ये विविध शास्त्रांचा उगम आणि ज्ञान आहे योग आय्रर्वेद आणि संस्क्रत यांना जागतिक स्तरावर मागणी आहे यासंदर्भात अधिक काम झाल्यास भारत विश्वगुरू म्हणून गौरवास प्राप्त ठरेल असंही ते यावेळी म्हणाले ऑस्ट्रेलिया आणि व्यूझीलंड विरूद्ध धडाकेबाज विजय मिळवल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला त्याची फळं चाखता येत आहेत आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारतीय संघानं दुसरं स्थान पटकावलं आहे कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीत तर जसप्रित ब्रमराहनं गोलंदाजीत आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या श्रंखलेत सलग तीनवेळा अर्धशतक ठोकणाऱ्या महेंद्रसिंग धोनी देखील फलंदाजांमध्ये विसाव्या स्थानावरून सतराव्या स्थानावर पोहोचला आहे तर फिरकीपटू यजुवेंद्र चहल सहाव्यावरून पाचव्या स्थानावर आणि जलदगती गोलंदाज भ्रवनेश्वर क्रमार सहा स्थानं वर चढत सतराव्या स्थानावर पोहोचला आहे त्याप्रमाणं केदार जाधव आठ स्थानं वर चढत पस्तीसाव्या स्थानावर पोहोचला आहे